आणि देशातल्या प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान नवनिर्मिती आणि औद्योगिक संस्थांना एकत्र जोडणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला केंद्र

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे

राज्यात काल पुन्हा एकदा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी होती

काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला

फडनवीस यांनी काल मुंबईतल्या कांदिवली ििं पावनधाम कोविड रुग्णालय आणि दहीसर चेक नाका शिल्या छोट्या कोवीड रुग्णालयाला भेट दिली त्या नंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं

शिल्या व्यवस्थे विषयी फडनवीस यांनी समाधान व्यक्त केलं साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालयं उभारली जाणार आहेत अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती धिं दिली विकासात्मक कामांव्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा महाविकास आघाडी शासनाचा निर्धार आहे साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची गरज असल्याने अशी रूग्णालयं प्रत्येक जिल्ह्यात उभारली जाणार आहेत असं ठाकूर यांनी सांगितलं

वैद्यकीय उपचार सुविधा आणि देयकं अशा सर्व बाबींवर मार्गदर्शक सूचना दिल्या असून महानगरपालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांनी त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत

केंद्र सरकारनं देशातल्या प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान नवनिर्मिती आणि औद्योगिक संस्थांना एकत्र जोडणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला परवानगी दिली आहे यामध्ये पूण्यातली विद्यापिठं महाविद्यालयं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा त्याचप्रमाणे राज्यस्तरीय संशोधन केंद्र तसचं संशोधन आणि विकास संस्थांबरोबरच प्रमुख औद्योगिक आस्थापनांचा समावेश आहे ही माहिती पुणे क्लस्टरचे संचालक अजीत केमभावी यांनी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली प्रमुख वैद्यानिक सल्ला कार्यालयातर्फे परवानगी दिलेलं हे देशातलं पहिलं नॉलेज क्लस्टर असल्याचंही ते म्हणाले पुणे नॉलेज क्लस्टरवर विद्यार्थी तसचं तरुण व्यवसायिकांमध्ये विविध क्षमता निर्माण करण्याचीही जबाबदारी असेल याप्रकारच्याच हैद्राबाद आणि जोधपूर क्लस्टरलाही परवानगी देण्यात आली आहे भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ईफ्फी येत्या नोव्हेबर मध्ये वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव भरवण्यात येऊ नये अशी मागणी काँप्रेसनं केली आहे गोव्यातले विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आपल्या ट्विटर संदेशात ही मागणी केली आहे वीरता आणि विश्वास हे ब्रीद घेऊन अहमदनगर मधली व्ही आर डी ही संस्था कार्यरत आहे एम आय आर सी म्हणजेच मेकनाईझज्ड उऊंट्री रेजिमेंटल सेंटर भारतीय सैन्यदलाला मजबूत करण्याचं काम करत आहे

देशातल्या करदात्यामध्ये करप्रणालीबाबत निपक्ष पातीपणाचा प्रत्यय यावा आणि त्याच्या मनात याविषयी कसलीही भितीची भावना असून नये यादृष्टीनं करप्रणाली फेसलेस केले जात आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज नवी दिल्ली क्रिं पारदर्शी कराधान मानदार का सन्मान या पोर्टलचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते करप्रशासनानं करदात्यांना संभ्रमीत करणाया एवजी त्यांच्या समस्या सोडवाव्यात असं ते म्हणाले

श्वेल्या आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याला आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलंअत्रे यांच्या स्मृतीप्रत्यर्थदिला जाणारा काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना यावेळी घोषित झाला आहे लेखक संपादक कवी चित्रपट निर्माते नाटककार अत्रे यांच्या स्मृतींवर आधारीत आठवणीतले अत्रे या राजेंद्र पै यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचं खासदार संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे अवाजवी शुल्क आकारून रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरच्या जिल्हाधीकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे यासाठी विक्रीकर आणि जीएसटी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधीकारी रविंद्र खजांजी यांनी दिली मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस झाला मुंबईत आजही हलका पाऊस पडत आहे कोकणात येत्या चोवीस तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात कालपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्हयातल्या नद्यांना पूर आले असून रोह्यात कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे त्यामुळे रोह्यात सखल भागात पाणी जमा झालं आहे जिल्हयातल्या आंबा सावित्री गाढी पाताळगंगा या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत संतत कोसळत असलेल्या पावसानं जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसानं चांगली हजेरी लावली आहे

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आला त्यामुळे पीक कर्जाच्या मागणीतही वाढ झाली आहे

अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली पिठोरी अमावस्येला येत्या मंगळवारी पोळा सण साजरा करताना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामूहिक पूजन करु नये असा आदेश अमरावतीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तसंच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे